आयोगाकडून स्पष्टीकरण

तयार झाली असून ती अंतिम झाल्यावर रेस्टॉरंट स्रु करण्याबाबत निर्णय होणार

विभागाकडून टोलफ्री आणि व्हाट्सएप क्रमाक जाहीर

लता मंगेशकर प्रस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर लोकसेवा आयोग परीक्षा लोक सेवा आयोगाच्या परीक्षा याहन अधिक प्ढे ढकलणं शक्य नाही असं केंद्रीय लोकसेवा आयोगानं सर्वोच्च न्यायालयात आज सांगितलं न्यायमूर्ती ए

खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं केंद्रिय लोकसेवा आयोगाला आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडायला सांगत प्ढील स्नावणी ब्धवारी ठेवली आहे या वर्षीची प्र्वपरीक्षा प्ढे ढकलण्याची मागणी करणा या काही परिक्षार्थींनी दाखल केलेल्या याचिकेच्या स्नावणीदरम्यान न्यायलयानं हे निर्देश दिले आहेत

प्रकाश जावडेकर नवीन कृषी स्धारणा कायद्यांबाबत काँग्रेस पक्षाकड्न शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज पत्रकारांशी बोलत होते

ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट स्रु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं आज म्ख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद पृणे मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते म्ख्यमंत्री म्हणाले की एसओपीचे पालन स्वच्छता स्रक्षितता शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपी आहे आपले नाते विश्वासाचे असल्याचंही सांगतांना महाराष्ट्राला आपलं कृटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचं भान ठेऊन यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला राजेश टोपे विडी सिगारेटच्या स्ट्या स्वरुपातल्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केला आहे अनिल देशम्ख राज्यातल्या आरोग्य सेवा क्षेत्रातले गैरप्रकार रोखण्यासाठी गुह विभाग त्या क्षेत्रावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी शनिवारी नागपूर विभागातील वरिष्ठ अधिका यांच्या बैठकीत सांगितलं शासकीय नियमाची पायमल्ली करून अतिरिक्ति पैशाची मागणी करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांवर नजर ठेवण्यासाठी महानगरपालिका पोलीस प्रशासन अन्न आणि औषधी प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या वेगवेगळ्या चम् तयार करून नागपूर शहरातील विविध खासगी हॉस्पिटल लब्ब व प्रयोगशाळांना आकस्मिक ग्प्त भेटी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आज सोमवारपासून ही कारवाई स्रू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले

त्यानंतर संबंधित आस्थापनाला या संदर्भातील जाब विचारला जाईल

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थनी क्लग्रू प्रा रजनीश क्मार श्क्ल असतील

नागप्र करारान्वये संय्क्त महाराष्ट्रात विदर्भ सामील झाला होता

राजीनामे यवतमाळ इथं कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानं होत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांविरुदध जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एल्गार प्कारत साम्हिक राजीनामे दिले आहेत ग्न्हा दाखल कोरोनाची परिस्थिती हाताळताना हलगर्जीपणा दाखवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या विरोधात पोलीसांत ग्न्हा दाखल करण्यात आला आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत क्षेत्रिय स्तरावरील समन्वयासाठी शिंदे यांची निय्क्ती करण्यात आली होती राजपत्रित वर्ग एक अधिका याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे

लता मंगेशकर यांनी आपल्या अभिजात गायकीने हिंदी चित्रपट संष्टीवर अधिराज्य गाजवले